पंतप्रधानांनी आज उत्तर प्रदेशच्या गोरखप्र इथल्या चौरीचौरा शताब्दी समारंभाचं द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते या घटनेमध्ये प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना इतिहासात इच्छित स्थान दिलं गेलं नाही मात्र त्यांचा त्याग अमर असल्याचं पंतप्रधान म्हणाले आज चौरी चौरा घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असून उत्तर प्रदेश सरकारनं पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

चर्चेत सहभागी होत भारतीय जनता पक्षाचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोविड महामारीचा सामना करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं सुधारीत तीन कृषी कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल होतील आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल असं शिंदे म्हणाले देशातल्या विविध भागात असलेल्या शेतकऱ्यामधलं अंतर कमी करणं हा या कायद्यांचा उद्देश असल्याचं खासदार स्वपन दासग्रप्ता यांनी नमूद केलं काँग्रेसचे सदस्य दिग्विजय सिंह यांनी शेतकरी कामगार आंदोलनकर्ते आणि पत्रकारांविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल होत असल्याकडे सदनाचं लक्ष वेधलं सरकारनं शेतकरी कामगार तसंच अन्य संबंधितांसोबत चर्चा न करता कृषी कायदे तयार केले असल्याचं ते म्हणाले

गावस्तरावर विविध अभियान आणि उपक्रम राबविले जातात परंतू गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणं आवश्यक असल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी म्हटलं आहे माझा गाव सुंदर गाव आणि आमचा गाव आमचा विकास या उपक्रमातर्गत जिल्हा परिषद आणि यशादा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं काल नांदेड इथं प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करतांना गावातले शेतकरी महिला युवक युवती स्वंयसेवी संस्था लोकप्रतिनिधी विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ स्वंयसेवक आदी घटकांशी विविध स्तरावर विचारविनिमय करुन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा तसंच गावची सांस्कृतिक परंपरा भौगोलीक परिस्थितीचा देखील आराखडा तयार करतांना विचार केला पाहिजे असं त्या म्हणाल्या

काल सांगली इथं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघ्नाथ पाटील यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्ग काळातील विज बिल माफ केली जातील अशी घोषणा सरकारनं केली होती मात्र आता वीज जोडण्या कापण्याची तयारी सुरू झाली असून आमचा याला विरोध आहे असं पाटील यांनी सांगितलं सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेल्या दुर्मिळ मायरिस्टिका स्वॅम्पचं जंगल जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे या प्रजातीकरिता जैविक वारसा घोषित करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे वन विभागान जैविक विविधता कायद्याअंतर्गत या जंगलाला हा दर्जा दिला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांनी या मायरिस्टिका स्वॅम्पच्या देवराईच संरक्षण केल असून महाराष्ट्रात आढळणार मायरिस्टिका स्वॅम्पचे हे एकमेव जंगल आहे

सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल